फडणवीस यांची भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली असून पक्षाच्या केंद्रीय मंडळानेही मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होईल असं पाटील यांनी सांगितलं

समसमान भागीदारीबाबत भाजपने लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी राऊत यांनी केली आहे

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं आवश्यक नाही कारण जनता ते सहन करणार नाही अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी दिली

तशा आशयाचं पत्र त्यांनी भागवत यांना लिहिलं आहे

शिवसेनेच्यावतीनं प्रत्येक तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिले आहेत ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात जानापूरी सोनखेड कारेगाव इथं लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या उजना सुनेगाव खंडाळी इथं परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणी सावरगाव आणि इसाद इथं तर बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या न्कसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला

कर्ज माफीचा लाभ तसंच शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल्यावर आपण यात लक्ष घालणार असून प्रश्न सुटला नाही तर आवाज उठवू असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं दरम्यान ठाकरे यांनी परळी इथं दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मूतीस्थळी गोपीनाथगड इथं भेट देऊन मुंडे यांच्या स्मूतींना अभिवादन केलं

काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर दहा हजार कोटी रुपयांची मदत तोकडी असून त्यात वाढ करण्याची मागणी केली

मुंबईत काल राज्याच्या रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते

नाशिक नागपूर औरंगाबाद लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांना वेळेत न्कसानभरपाई देण्यासाठी प्रशासनानं मिशन मोडवर काम करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

ते ब्याण्णव वर्षांचे होते बार्शी टाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून बाबासाहेबांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली

महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामातला महसूल वाढीच्या उद्देशानं ही भाडेवाढ कालपासून लागू होणार होती मात्र भाडेवाढ रद्द केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी द्रदृष्य प्रणालीद्वारे काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचं किती नुकसान झालं आहे याची त्यांनी माहिती घेतली पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावं अशी सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केली

उर्वरीत क्षेत्रांवरचं पंचनाम्यांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे नुकसानग्रस्त पिकांमध्ये कापूस पिकाचं क्षेत्र सर्वाधिक दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर इतकं आहे

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालना तालुक्यातल्या दरेगाव भागात पीक न्कसानाची पाहणी केली न्कसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून जास्तीत जास्त आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी दानवे यांच्याकडे केली शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर आर्थिक मदत पोहचवण्याचं आश्वासन दानवे यांनी दिलं

पीक विमा सरसकट देण्यात यावा पिक कर्ज तसंच विज बिल हे संपूर्ण माफ करण्यात यावं याप्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं

एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी बाधित शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के मोबदला द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी हट्टगडी यांना हा प्रस्कार प्रदान केला कलावंतानी मन लावून काम करावं प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे लागू नये असं मत हट्टंगडी यांनी यावेळी व्यक्त केलं

तर उद्या हा विभाग नेहमीप्रमाणे सुरु राहील असं घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे

यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मलेरिया आणि इतर आजारांच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देत आहेत

पीक नुकसान देशाची अर्थव्यवस्था रोजगार निर्मिती महागाई बँकिंग व्यवस्था यासारख्या मुद्यांवरुन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही उद्या काँग्रेसच्यावतीनं आंदोलन केलं जाणार आहे

या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं